यात राज्यातल्या नांदेड परभणी हिंगोली बीड उस्मानाबाद आणि लातूर बुलडाणा अकोला अमरावती आणि सोलापूर या दहा मतदारसंघाचा समावेश आहे

आज या अर्जांची छाननी होईल ग्रूवारपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत

काल अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांमध्ये प्रामुख्याने धर्मनिरपेक्ष जनता दलाचे नेते माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा नॅशनल कॉन्फ्रन्सचे अध्यक्ष फारुख अब्दल्ला तर काँग्रेसचे कार्ति चिदंबरम यांचा समावेश आहे

नागपूरमधून भाजप शिवसेना युतीचे नितीन गडकरी यांनी तर रामटेकमधून कृपाल तुमाने यांनी अर्ज दाखल केला यवतमाळ वाशिम मतदार संघातून शिवसेना भाजप युतीच्या खासदार भावना गवळी यांनी तर प्रहार पक्षाकडून शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातल्या वैशाली येडे यांनी अर्ज दाखल केला या मतदारसंघातून भाजप नेते निवृत्त उपायुक्त पी बी आडे यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे वर्धा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार रामदास तडस वंचित बहजन आघाडीचे धनराज वंजारी आणि बहजन समाज पक्षाचे शैलेशक्रमार अग्रवाल यांच्यासह अकरा उमेदवारांनी अर्ज दाखल केले या मतदारसंघातल्या एकूण उमेदवारांची संख्या आता सोळा झाली आहे अमरावती लोकसभा मतदार संघातून शिवसेना भाजप य्तीचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी अर्ज भरला वंचित बह्जन आघाडीकडून गुणवंत देवपारे यांनी तर बह्जन समाज पार्टीचे अरुण वानखेडे यांच्यासह एकूण तेरा उमेदवारांनी काल अमरावती मतदार संघातून अर्ज दाखल केले

वंचित बहजन आघाडीचे बळीराम सिरस्कार शिवसेना भाजप यूतीचे प्रतापराव जाधव यांनी तसंच राष्टवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीचे डॉ राजेंद्र शिंगणे यांनी प्रत्येकी चार अर्ज दाखल केले यासह तीन अपक्ष उमेदवारांनीही काल आपले अर्ज दाखल केले अकोला लोकसभा मतदार संघातून भाजप शिवसेना युतीचे उमेदवार संजय धोत्रे यांनी तर भाजप शिवसेना युतीचे हंसराज अहीर यांनी चंद्रपूर मतदार संघातून काल उमेदवारी अर्ज दाखल केला भंडारा गोंदिया मतदारसंघांतही काल शेवटच्या दिवशी अट्टावीस उमेदवारांनी अर्ज दाखल केले

सोलापूर मतदार संघातून वंचित बह्जन आघाडीकडून विधीज्ञ प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसकडून सुशीलक्मार शिंदे यांनी तर भाजपकडून डॉ जय सिद्धेश्वर शिवाचार्य स्वामी महाराज यांनी नांदेड मतदार संघातून प्रदेश कांग्रेस अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी तसंच शिवसेना भाजप युतीचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी लातूर लोकसभा मतदारसंघातून भाजप शिवसेना युतीचे सुधाकर श्रंगारे बह्जन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे अरुण सोनटक्के बह्जन समाज पार्टीचे सिद्धार्थ कुमार दिगंबर सूर्यवंशी आणि अपक्ष उमेदवार रमेश निवृत्ती कांबळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातूनही प्रमुख उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज काल दाखल केले अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर

अन्य अपक्ष उमेदवार किती उमेदवारी अर्ज दाखल करतात त्यावरच उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील आखाड्याचं चित्र अवलंबून असणार आहे

बीड इथं भाजप शिवसेना यूतीच्या डॉक्टर प्रितम मुंडे तसंच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी शक्ती प्रदर्शन करत काल आपले उमेदवारी अर्ज दाखल केले

बीड लोकसभा मतदारसंघांत गेल्या साडेचार वर्षात केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना अत्यंत प्रभावीपणे राबवल्या असून निवडण्कीपूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केल्याचा दावा ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केला आहे पक्षाच्या उमेदवार डॉ प्रितम मुंडे यांनी अर्ज दाखल केल्यानंतर झालेल्या सभेत त्या बोलत होत्या

काल नवी दिल्लीत काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते या योजनेतून थेट पाच कोटी कुटंबांना फायदा होईल असा दावा त्यांनी केला पक्षानं अनेक अर्थतज्ज्ञांचा सल्ला घेऊन ही योजना तयार केली असून ही जगातली सर्वात मोठी किमान उत्पन्न योजना असेल असंही गांधी म्हणाले

गरिबी हटवण्याच्या खोट्या घोषणा देण्याचा काँग्रेसचा इतिहास असल्याचं त्यांनी सांगितलं

यावेळी त्यांनी पंतप्रधान शेतकरी योजना महात्मा गांधी राष्टीय ग्रामीण रोजगार हमी योजना आणि अन्य योजनांची माहिती दिली

आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातल्या शेतकऱ्यांना पूर्णत कर्जमाफी देण्याचं आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं दिलं आहे पक्षानं काल आपला निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला पक्षाचे वरिष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी मुंबईत तर महासचिव डी पी त्रिपाठी यांनी नवी दिल्लीत हा जाहीरनामा घोषित केला आओ मिलके देश बनाये हे या जाहीरनाम्याचं घोषवाक्य आहे शेतकरी युवक आणि महिलांशी संबंधित मुद्ये तसंच आर्थिक विकास रोजगार निर्मिती सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना प्रोत्साहन कामगार आणि कर विषयक कायद्यात दुरूस्ती आरोग्यविषयक सुविधांचा अधिकार आणि ग्रामीण विकासाबाबतचा पक्षाचा दृष्टीकोन या जाहीरनाम्यात स्पष्ट करण्यात आला आहे

यामध्ये वायव्य मुंबई मतदारसंघातून संजय निरुपम यांना उमेदवारी देण्यात आली आहे

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून अखिल भारतीय मजलिस ए इत्तेहाद उल् मुस्लिमीन एमआयएम या पक्षानं आमदार इम्तियाज जलील यांना उमेदवारी दिली आहे काल रात्री पक्षाच्या हैद्राबाद इथं झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला